हिवाळी अधिवेशनात संसदेचं कामकाज समाधानकारक राहिल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गदारोळातच हिवाळी अधिवेशनातल्या कामकाजाचा आढावा घेत कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांना या गदारोळामुळे शून्यकाळ आणि त्यानंतर प्रश्नकाळही स्थगित करावा लागला दुपारी एक वाजता सदनाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभापतींनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा केली दरम्यान संसद भवनावरच्या दहशतवादी हल्ल्याला काल अठरा वर्ष झाली हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेल्या सैनिकांना काल संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आलं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या मुद्यावर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशांचं पालन करणार असल्याचं सांगितलं राज्याचे आदिवासी विकास आणि मदत आणि पुनर्विकास मंत्री नितीन राऊत यांनी या विधेयकाची अंमलबजावणी होऊ देणार नाही असं सांगितलं काल मुंबईत पीटीआयशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला

काँग्रेस पक्ष यासंदर्भात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शेलार यांनी केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

या दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळलेला असताना फाशी रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नाही असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या पत्रात म्हटलं आहे फाशी देण्यात झालेल्या दिरंगाईमुळे या ग्रन्हेगारांची फाशी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता मात्र दिरंगाईमुळे फाशी रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे याकडे आयोगानं लक्ष वेधलं

न्यायालयानं काल दिलेल्या या निर्णयामुळे धुळे नंदरबार अकोला वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे

त्यामुळे गेल्या वर्षभर निवडणुक कार्यक्रम रखडला होता गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं या पाचही जिल्हा परिषदांसाठी सात जानेवारीला मतदान आणि आठ जानेवारीला मतमोजणीची घोषणा केली होती

महानोर यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली महानोर यांनी संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारलं असून त्यांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातल्या प्रतिभेला आणि नवोदित लेखक कवींना ऊर्जा मिळेल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला

या योजनेला महाराष्ट विकास आघाडी शासनानं स्थगिती दिल्याच्या कारणावरून तसंच शहरातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत युतीच्या बाजूनं कौल देऊन मतदान केलं होतं मात्र मतदारांचा विश्वासवास घात झाला या कारणामुळे मनपा आयुक्तांकडे राजीनामा दिल्याचं औताडे यांनी सांगितलं

उस्मानाबाद अनुसूचित जाती प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव तुळजापूर भूम लोहारा सर्वसाधारण महिला परंडा वाशी सर्वसाधारण पुरुष कळंब इतर मागास महिला तर उमरगा पंचायत समितीचं सभापती पद इतर मागास पुरूष प्रवर्गासाठी राखीव झालं आहे नांदेड जिल्ह्यातल्या उमरी अर्धापूर हदगाव पंचायत समितीचं सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्ग महिलेसाठी राखीव झालं आहे मुदखेड देगलुर अनुसूचित जमाती धर्माबाद बिलोली नागरिकांचा मागास प्रवर्ग हिमायतनगर माहूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नांदेड कंधार भोकर किनवट सर्वसाधारण महिला तर लोहा नायगाव आणि मुखेड पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी राखीव झालं आहे

या बैठकीत दानवे यांनी नगरसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठप्रावा करण्याचं आश्वासन दिलं शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्याचं एक निवेदन यावेळी दानवे यांना दिलं

निवड झालेल्या गावांमध्ये ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली

यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तातडीनं बैठक बोलावून कंत्राटदारांना कामांत सुधारणा करण्याचे निर्देश दिले शहरांतर्गत किमान आठ ठिकाणी कचरा विलगीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरु करणं तसंच शहरातलं कचरा व्यवस्थापन पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या

कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धांचा सोमवारी पारितोषिक वितरणानं समारोप होणार आहे

औरंगाबाद इथं डाव्या लोकशाही आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली

जमीअत ए उलमा ए हिंद संघटनेकडून गंगापूर तसंच परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तहसील कार्यालयासमोर मूक मोर्चा तसंच धरणे आंदोलन करण्यात आलं उस्मानाबाद हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि भोकर इथंही या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांनी मोर्चा काढला होता